प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातया कार्यक्रमातून तरुण मतदारांना येणा या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन केलं स्वतःची आणि देशाची स्वप्न एकत्र करण्याची ही वेळ आली आहे असं ते म्हणाले

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी श्री

शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला लाल किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या सुभाष चंद्र बोस यांच्या संग्रहालयाचं आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला आझाद हिंद रेडिओ चा उल्लेख करुन या रेडिओ कार्यक्रमाचं महत्व त्यांनी विशद केलं लाल किल्ल्यावरील चार प्रदर्शनाचा आणि त्यातल्या कलाकारांचा गौरव करुन देशवासीयांना दिल्लीत येऊन हे संग्रहालय आणि कलादालनाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या चित्रकलेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला

संत रोहिदास यांच्या जातीपाती विरहित विचारसरणीचा आणि श्रमाची प्रतिष्ठा करण्याच्या विचारसरणीचा गौरव केला देशाच्या अंतराळ विषयक कार्यक्रमाबाबतही प्रधानमंत्र्यानीं महिती दिली

पुण्यात झालेल्या खेलो डिया क्रिडा स्पर्धा आणि खेळाडूंची क्षमता यावर त्यांनी प्रकाश टाकला प्रधानमंत्र्यांनी सोनाली हेलवी अक्षया बासवानी आकाश गोरखा या खेळाडूंचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला

देशात परिक्षांचे दिवस येत असून विद्यार्थ्यांशी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं

सर्वांसाठी आरोग्य आणि परवडणा या दरात आरोग्य सुविधा यांला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं सर्वोच्च प्रधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मदुरई क्रं सांगितलं ते एम्सच्या आरतीची कोनशिला बसवल्यानंतर बोलत होते प्रधानमंत्री आज तमिळनाडू आणि केरळच्या दो यावर असून यानतर ते तंजावूर आणि तिरुनेलवेली धिल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमधे सुपरस्पेशालिटी कक्षांचं उद्घाटन करतील केरळात कोच्ची धिं भारत पेट्रोलियम कॉपोरेशनच्या तेलशुद्धिकरण प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाची कोनशिला प्रधानमंत्री बसवतील आणि पेट्रोरासायनिक प्रकल्पाची पायाभरणी करतील कोच्ची धिं स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा प्रकल्प आणि एड्मनुर धिं कौशल्य विकास संस्थेची पायाभरणी हे प्रधानमंत्र्यांचे तिर कार्यक्रम आहेत शास्त्रज्ञांनी समाजोपयोगी संशोधनावर भर द्यायला हवा असं मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे

हर्षवर्धन यांच्या हस्ते तीन केंद्रांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या नवीन केंद्राच्या मदतीनं सौर उर्जा निर्मिती आणि साठा वाया जाणा या पाण्याचं व्यवस्थापन करता येईल सौर उर्जा निर्मितीत भारत आघाडीवर आहे असं ते म्हणाले जलसंपत्ती व्यवस्थापनात शास्त्रीय पद्धतीचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं

या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भुस्खल्लन होत असून डोंगारांवरून दगडही येत आहेत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता त्या या बैठकीत सर्व पक्षीय खासदारांना आवाहन करणार आहेत

ते काल दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते या प्रकल्पांमुळे दिल्लीतली वाहतुक कोंडी कमी होऊन वायु प्रदुषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल असं गडकरी म्हणाले

या ठिकाणी दगड आणि धरणातल्या गाळाचा ढिगारा साठला असून अनेक हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचाव कार्य सुरू आहे

अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे

समानता एक्सप्रेंस असं या गाडीचं नाव असून ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर ध्वून सुटणार आहे संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्वाच्या स्थळं या प्रवासात जोडली जातील

ाडोनेशियातल्या जकार्ता ध्वें होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना आज स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे

सामन्यात सायनाच्या रुपांनं भारताचं एकमेव आव्हान शिल्लक आहे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज सर्वियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नडाल यांच्यात रंगणार आहे

महाराष्ट्रात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था साकारण्यात ग्राम परिवर्तकांचं योगदान मोलाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ग्रामपरिवर्तकांच्या दीक्षांत सोहळ्यात काल ते मुंबईत बोलत होते ग्रामीण भागातल्या परिवर्तनाची कहाणी सांगणा या पुस्ताकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं